जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे आज सकाळी पश्चिम रेल्वेच्या भाईदर आणि विरार स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गावर पाणी साठल्याने बंद असलेली उपनगरीय सेवा आता सुरू झाली आहे येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागनं व्यक्त केली असून येत्या चौदा तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे

लोकशाही वृद्धिंगत कारण्यासाठी काही खर्च अपरिहार्य असतात ते टाळू शकत नाहीत असं ते म्हणाले राज्याच्या विकासासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत असून त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन अर्थमंत्र्यांनी यावेळी केलं शेळी मेंढीच्या निर्यातीवर सरकारनं बंदी घातलेली नाही असं त्यांनी सांगितलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आता राज्यसभा सदस्य बावीस अनुसूचित भाषांपैकी कोणत्याही भाषेत बोलू शकतील बावीस पैकी बारा भाषांसाटी थेट अनुवादाची सुविधा राज्यसभेत आधीपासून उपलब्ध आहे तर पाच भाषांसाठी लोकसभेतल्या दुभाषाची सेवा घेतली जाते त्यात आता डोगरी काश्मिरी कोंकणी संथाळी आणि सिंधी या पाच भाषांसाठीची थेट अनुवादाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे असं राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी काल सांगितलं

अंतिम यादी या दोन महिन्यात तयार होईल त्यानंतर त्यानुसार शुल्क लागू करण्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अंतिम निर्णय घेतील असं अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयानं सांगितलं विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या दिवीज शरणचं पुरुष दुहेरीतलं आव्हान अखेर संपुष्टात आलं तो आणि न्युझीलंडचा आटेम सिटक्त ही जोडी काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाली

महिला एकेरीत सेरेना विल्यम्स अस्त्रिलिक कर्बर जेलेना ओस्टापेन्को आणि ज्युलिया जॉजेंस यांनी उपांत्य फेरीत धडक मारली